नागप्र जिल्ह्यातील मानसूनपूर्व कामे जलदगतीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश कोळसा क्षेत्रात सरकारचा एकाधिकार कमी करण्याचे धोरण अवलंबले असून राजस्व देवाण घेवाण पद्धतींचा अवलंब करून प्रतिस्पर्धा पारदर्शकपणा आणि खाजगी क्षेत्रातली भागीदारी वाढविण्याची स्रवात करण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी केली

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील आर्थिक सवलती बद्दल अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्या वेळी त्या बोलत होत्या कोळसा खनिज संरक्षण उत्पादन हवाई क्षेत्र एमआरओ वीज विरारण व्यवस्था अंतराळ क्षेत्र आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी तरत्दींची घोषणा आज करण्यात आली विमान देखभाल द्रुस्ती आणि संपूर्ण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारताची जागतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण केली जाईल यासाठी कर रचनेत बदल केले जातील सर्व एअरलाईन्स साठीचा देखभाल द्रुस्ती खर्च कमी होईल परिणामस्वरूपी प्रवासी वाहतूक खर्च देखील कमी होईल

आगामी दरधोरणाच्या धर्तीवर केंद्रशासित प्रदेशातील ऊर्जा पारेषण कंपन्यांचे खाजगीकरण केले जाईल या स्धारणांन्वये डिस्कॉमच्या अकार्यक्षमतेचे ओझे वीज ग्राहकांवर पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल सेवेच्या दर्जात स्धारणा केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी या द्र्घटनेबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दूर्घटनेतील मृतांच्या क्ट्ंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे जखमींना लवकरात लवकर बरं वाटेल अशी आशा व्यक्त करताना त्यांनी या ठिकाणी मदत कार्य स्रू असल्याची माहिती आपल्या संदेशात दिली आहे

अन्न नागरी प्रवठा विभागातर्फे नागपूर शहरातील शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना त्यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरुपात जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले त्यावेळी डॉ राऊत यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्या

गेली काही वर्ष राज्याला उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत होतं

बुलडाणा जिल्हयामध्ये सध्या खरीप हंगामातील पेरणीची पूर्व तयारी शेतकरी करीत आहेत शेतीसाठी लागणारे खतबी बियाणे शेतकरी खरेदी करत आहेत या दरम्यान या पूर्वी शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या घटनांची दखल घेऊन पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र धारकांना त्यांच्याकडे असलेल्या खताचे दर व त्याचा त्यांच्याकडे असलेला साठा याची नोंद असलेला फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावावा अश्या सूचना दिल्या आहेत

तसेच उपचारादरम्यान दोन महिला रुग्णांनाचा मृत्यू झाला

ताळेबंडीत जीवनावश्यक वस्त् घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तासह विविध माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आठळले आहेत त्या भागात कम्य्निटी क्लिनिक स्रू केले आहेत लोकांच्या घरोघरी जाऊन तपासण्या करण्यावर भर देण्यात येत आहे ज्या भागात रुग्ण आठळले तिकडेच त्यांच्यावर उपचार केले जात आहे

संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठापाठो पाठ आता डॉ पंजाबराव देशम्ख वैदयकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतही कोरोना चाचण्यांना लवकरच स्रुवात होणार आहे अमरावतीच्या पालकमंत्री अँड

अमरावती येथे आज आणखी पाच कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली आहे

वाशिम जिल्ह्यातील एकूण तीन कोरोना पॉसिटीव्ह रुग्णा पैकी द्सऱ्या रुग्णाचा आजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यामुळे त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला हा रुग्ण उत्तर प्रदेश मधील ट्रक ड्रायव्हर आहे

टाळेबंदी मध्ये कृषि विषयक कामांना प्राध्यान देताना आधारभूत धान्य खरेदी योजने अंतर्गत अकोला जिल्ह्यात भरडधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडील धान्य विकता यावे यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र स्रु करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली आहे

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा त्टवडा नाही मोठ्या प्रमाणात मिठ साठा उपलब्ध आहेअशी माहिती जिल्हाधिकारी डॉ

टाळेबंदीचचा वेळ सत्कारणी लागावा लोकांना मनोरंजनाचे साधन मिळावे या हेतूने नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्या महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूह गीतगायन स्पर्धा जाहीर करण्यात आली होती

काहींना तांत्रिक अडचणी येत असल्याम्ळे सदर स्पर्धेच्या प्रवेशाची तारीख वाढविण्यात आली आहे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करतानाच आर्थिक आघाडीवर ठामपणे उभे राहण्यासाठी फार्म टू फॅमिली उपक्रमाअंतर्गत अनेक शेतकरी बांधव त्यांची उत्पादने थेट ग्राहकापर्यंत पोहोचवित आहेत शेती उत्पादनांचे ब्रँडिंग व सक्षम विपणनाची जोड दिल्यास ते शेतकरी बांधवांसाठी हितकारक ठरेल त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत असे निर्देश अमरावतीच्या पालकमंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी आज दिले गेल्या चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे मुंबईत आज दुपारपासून हवामान अंशतः ढगाळ राहील जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश नागप्रचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यंत्रणांना दिलेत प्र साथरोग वादळ वीज कोसळणे अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा तसेच औषध साठा मन्ष्यबळ कृषी उपाययोजना या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या मान्सूनपूर्व आढावा सभैत ते बोलत होते